शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे यापुढे राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

मात्र लोकसभा निवडणुकांआधी दोन्ही पक्षात ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे या मागणीवर शिवसेना ठाम आहे राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचा घाट भाजपा घालत आहे राष्ट्रपती राजवट आणणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान असल्याचं सांगून राऊत यांनी सध्याच्या राजकीय पेचासाठी भाजपाला जबाबदार ठरवलं शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी सरकार स्थापने संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाध्यक्ष उद्दव ठाकरे यांना दिले आहेत

या बैठकीत यासंदर्भातला ठराव मंजूर झाल्याचं आमदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं सत्तावाटपात समान वाटा मिळावा या भूमिकेचा शिवसेना आमदारांनी पुनरुच्चार केला भाजपा नेत्यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला त्याआधारे आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला हवं होतं मात्र यासाठी विलंब लागत असल्यानं कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं

तत्पूर्वी सकाळी भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी वार्ताहर परिषद घेतली सरकार स्थापनेबाबत भाजपा आणि शिवसेना यांच्यातली चर्चा पूर्णपणे ठप्प असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं भाजपा अल्पमतातलं सरकार देणार नाही स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात आहेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे चर्चा सुरु आहे असं ते म्हणाले राज्यातील सत्ता स्थापनेच्या सध्याच्या पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे अँडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना कायदेशीर बाबींवर सल्लामसलत करण्यासाठी आज राजभवनावर बोलावलं होतं दरम्यान वंचित बह्जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आज राज्यपालांची भेट घेतली राज्यातल्या पेच प्रसंगाला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप काँप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे साम दाम दंडाचा वापर भाजप करत असून अनेक आमदारांशी भाजपानं संपर्क सुरु केला असल्याचं ते म्हणाले भाजपा राज्यपालांवर दबाव आणत असल्याचा संशय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे ते आज ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते सरकार स्थापन करणं ही महायुतीची जबाबदारी आहे चौदा दिवस होऊनही सत्ता का स्थापन केली जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला उस्मानाबाद क्वें येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मधोळ मृंडे यांच्या हस्ते झालं संमेलनाच्या निमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन तसंच साहित्य संस्कृतीची वैशिष्ट्य मांडण्यासाठी स्वर्णसंधी मिळणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्य न्यायालयाकडून येत्या तीन चार दिवसात अपेक्षित आहे या निकालाच्या पार्धभूमीवर ध्वळे शहरासह जिल्ह्यातील शांतता कायम राहावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ध्वळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी धुळे जिल्हा पोलीस दलाची आज आढावा बठ्क्क घेतली नाशिक जिल्ह्यातील महसुल अधिकारी कर्मचारी आणि तलाठी अशा दीड हजार कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं आहे वाशिम जिल्ह्यात विविध संघटनाच्यावतीन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला त्या निमित्तानं वाशिम जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील शाळा मध्ये पेन वही पुस्तक वाटप असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते

प्रामुख्यानं बँकांचे समभाग आज तेजीत राहिले लातूरमधे अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्व गावांत एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत

बुलडाणा जिल्ह्यात पंचनामे तात्काळ पूर्ण करुन अहवाल सादर करावा सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या नंद्रबारमधे आज जिल्हा काँप्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिका यांची भेट घेतली ओला दृष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी शेतीच्या वीज पंपाचा वीज पूरवठा खंडीत करु नये अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या भाकपानं आज धूळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं

जालना जिल्ह्यात ओला दृष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून नवीन कर्जपुरवठा करावा जालना औरंगाबाद मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी यासह त्विर मागण्यांसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं सिंधुर्द्रा जिल्ह्यातल्या तारकर्ली ध्विं आलेले पाच पर्यटक आज दुपारी अचानक आलेल्या मोठया लाटेत वाहन गेले मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छिमारांनी सतर्कता दाखवून तात्काळ समुद्रात झेप घेतली आणि या पाचही जणांचे प्राण वाचवले यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता कोल्हापूर इचलकरंजीहन सतराजण पर्यटनासाठी आले होते दृपारी ते समुद्रात उतरले होते उमरखेड राज्यमार्गावर कृपटीजवळ अंबाळी फाट्यानजीक बसला अचानक आग लागली उमरखेड आगारची ही बस उमरखेडवरून प्सदकडे जात होती आग लागताच चालक ऊत्तम राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीतल्या प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं लातूर शहरात जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली असुन हा ताप डेंग्यूचाच असल्याची एक अनामिक भीतीही सर्वत्र पसरली आहे मात्र शासकीय आकडेवारी आणि वस्तूस्थिती याचा ताळमेळ कुठेच बसत नसल्यामुळे महापालिका आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खासगी रुग्णालयांची तातडीची बळ्कि बोलावून त्यांच्या कडून वस्तूस्थितीची माहिती घ्यावी आणि त्या डॉक्टरांना दर्तादिन माहिती देण्यास सक्ती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले

या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय देखील असणार आहे अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प आधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे पालघर जिल्ह्यातल्या वातावरणात संध्याकाळपासुन बदल झाला आहे बोईसर धनानी नगर भागात रिमझिम पाऊस पडत असून वारे वाहत आहेत नंदुरबार जिल्ह्यातही आज दमदार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसानं बाजार समितीच्या आवारात चांगलीच धावपळ उडाली येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे